सरकारकडून खबरदारीची सूचना ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांचं रक्षण करणारं विधेयक लोकसभेत मंजूर

राज्यात संततधार पावसाम्ळे काही ठिकाणी प्रस्थिती कायम मात्र मूंबई ठाणे आणि

गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळातच या संदर्भातला ठराव मांडला

या विधेयकाद्वारे जम्मू कश्मीरला विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश तर लडाखला विधीमंडळाव्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेश बनले आहेत जम्मू कश्मीरातल्या उच्चजातीय पण आर्थिकदृष्ट्या कमक्वत व्यक्तींना दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या जम्मू कश्मीर आरक्षण द्सरी स्धारणा विधेयकही यावेळी मांडण्यात आलं

जम्मू कश्मीरमध्ये राजकारणी श्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्यामुळे तिथल्या जनतेला कोणतेही फायदे मिळत नाहीत असं शहा यांनी म्हटलं आहे

हे कलम काढून टाकावं या विचाराला सहमती असली तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे हा निर्णय घेण्याची इच्छाशक्ती नव्हती असं मत शहा यांनी व्यक्त केलं प्रस्तावावरच्या चर्चेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं

देशाच्या इतिहासातला हा काळा दिवस असल्याचं ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे विधेयक महत्त्वाची भूमिका बजावले असं टीडीपीचे के रविंद्रक्मार म्हणाले या विधेयकाम्ळे काश्मिरात शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला गती मिळेल अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे सुशील कुमार गुप्ता यांनी व्यक्त केली तृणमूल काँग्रेनं मात्र या विधेयकाला विरोध केला आहे संसदीय लोकशाहीतला हा काळा दिवस असून हे पाऊल घटनाबाह्य असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या डेरेक ओब्रियन यांनी व्यक्त केली हा निर्णय सरकारनं इतक्या घाईनं का घेतला असा सवाल समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादव यांनी उपस्थित केला

हा आदेश तत्काळ प्रभावानं जारी झाला आहे

त्यातल्या द्सऱ्या पोटकलमाप्रमाणे जम्मू कश्मीरची घटनात्मक सभा आता विधानसभा म्हणून ओळखली जाईल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यान्सार राज्यपाल काम करतील

महाजनादेश यात्रेदरम्यान ते आज चंद्रपूर इथं बोलत होते

ते नागप्रात बोलत होते जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं नाशिकमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मिठाई वाटून स्वागत केलं नागप्रात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मुंबईत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटली जम्मू कश्मीरसंदर्भातल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्रक्षा दलांना खबरदारीची सूचना दिली आहे देशभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असं गृह मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे च्कीच्या आणि सनसनाटी बातम्या समाज माध्यमांवरून पसरू देऊ नयेत तसंच देशात इतरत्र राहणाऱ्या कश्मीरी नागरिकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या स्रक्षेची व्यवस्था करावी असंही या निवेदनात म्हटलं आहे पोलिसांनी माओवाद्यांविरुद्ध प्रभावी पावलं उचलली असून बऱ्याच अंशी माओवादाला आळा बसला आहे असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज गडचिरोली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं भरकटलेल्या माओवाद्यांना म्ख्य प्रवाहात यावं लागेल नाहीतर त्यांना कायद्याला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले

ट्रान्सजेंडर अर्थात मिश्र लिंगभाव असलेल्या व्यक्तींच्या अधिकारांचं रक्षण करणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं या व्यक्तींच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी करायच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं त्यावेळी काँग्रेसचे सदस्य अधिर रंजन चौधरी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर त्यांना बोलू न दिल्याबददल काही विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ सुरू होता

या विधेयकान्सार अशा व्यक्तींना त्यांनी लिंग बदल शस्त्रक्रिया किंवा हार्मोनल चिकित्सा केलेली असली तरी स्वतःला प्रूष स्त्री वा परलिंगी म्हणण्याचा हक्क आहे

हा जवळपास पाच महिन्यातला नीचांक होता जागतिक पातळीवर मोठी विक्री आणि कश्मीरमधल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृंतवणूकदारांमधे निरुत्साह दिसून आला

कंपनी क्षेत्राची कमक्वत कामगिरी रुपयाचं अवमूल्यन याचा फटका शेअर बाजाराला बसला राज्याच्या अनेक भागात संततधार पावसाम्ळे काही ठिकाणी प्रस्थिती कायम आहे मात्र मुंबई ठाणे आणि भागांत पावसानं आता विश्रांती घेतल्यानं सामान्य जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे नाशिक मध्ये पावसाचा जोर ओसरला त्र्यंबकेश्वर आणि इगतप्री इथं पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधन वर्ग कमी झाला असून पूर देखील कमी झाला आहे

वाशिम जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला प्र आला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आजही अतिवृष्टी आणि प्रस्थिती कायम आहे

सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण क्षेत्रात सातत्यानं पाऊस कोसळत असल्यानं पूणे जिल्हा आणि परिसरातली सर्व धरण शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत

सांगली आणि मिरज शहरांची उपनगरं तसंच वाळवा पलूस शिराळा आणि मिरज या ताल्क्यांतली अनेक गावं पाण्याच्या वेढयात सापडल्यानं नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपती निवारण दलाच्या जवानांना पाचारण केलं आहे सातारा जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे

कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात माळमाथा काटवान परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पांझरा ब्राई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत

उदया राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे